पशूंच्या खुरांना आणि तोंडाला होणाऱ्या रोगांमुळे अनेक जनावरांना आपला प्राण गमवावा लागल्यानं हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे या अंतर्गत सुमारे पन्नास कोटी जनावरांना लस टोचली जाणार असुन यात गायी बैल शेळ्या मेंढ्या डुक्करांचा समावेश आहे हा कार्यक्रम देशातल्या सहाशे सत्त्याऐंशी जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार असून हे लसीकरण पुढील पाच वर्षांपर्यंत चालणार आहे या मोहिमेसाठी बारा हजार सहाशे बावन्न कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे राष्ट्रीय कृत्रिम गर्भ धारणा कार्यक्रमाचं उदघाटनही यावेळी झालं त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पशू विज्ञान आणि आरोग्य मेळ्याला भेट देऊन स्वच्छ ही सेवा अभियानचीही सुरुवात केली

या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली होती त्यावेळी झालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेला

जिनेवा इथं संयुक्त राष्ट् मानवाधिकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंग यांनी निवेदन दिलं मानवाधिकारच्या नावाखाली राजकीय हित साधण्यासाठी मानव परिषदेच्या मंचापा गैरवापर करणाऱ्यावर जागतिक समुदायानं नजर ठेवणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या

माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली दोन्ही पक्षांच्या सहमतीनं काही जागांची आदलाबदल होईल असं ते म्हणाले वंचित बहजन आघाडीशी तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि समाजवादी पक्षाशी चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं

सांगली जिल्ह्यात एकशे चार गावांना प्राचा तडाखा बसला आहे

उजव्या कालव्यातून नऊशे घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे सहकारी संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सभासदांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या वैभवासाठी विश्वस्त म्हणून काम करावं असं आवाहन सहकार मदत आणि प्नर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे राज्य शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे मुंबईत आयोजित सहकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते सहकार समुद्ध झाल्याशिवाय राज्य समुद्ध होणार नसल्यानं या क्षेत्रात काम करताना राजकीय विचार बाजूला सारून संस्था मोठी करण्याचे प्रयत्न आवश्यक असल्याचं प्रतिपादनही मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी केलं

शिक्षा झालेल्या आरोपींशी सावंत यांचे संबंध असल्याचं स्पष्ट झालं असल्यानं त्यांची नियुक्ती रद्द करावी असं अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

क्रॉफर्ड मार्केट इथं ही दर्घटना घडली होती ब्रहण मुंबई महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षानं दिलेल्या माहितीन्सार या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे

फीफा क्रमवारीमध्ये कतार बासष्ट तर भारत एकशे तिन क्रमांकावर आहे